निवासी भागात असलेल्या एका चार मजली इमारतीत हा कारखाना सुरू होता आग लागली तेंव्हा मृत तसंच जखमींपैकी अनेकजण झोपेत होते अग्नीशमन दलाच्या दीडशे जवानांनी इथल्या बचाव कार्यावेळी त्रेसष्ठ जणांना इमारतीतून सुरक्षित बाहेर काढलं जखमींना राम मनोहर लोहिया लोकनायक जयप्रकाश नारायण आणि हिंद्राव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आगीच्या घटनेतल्या मृतांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत दुर्घटनास्थळी शक्य ती सर्व मदत प्रशासनातर्फे केली जात असल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये तर जखमींना एक लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे आगीची न्यायिक चौकशी करून एका आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत कारखान्याच्या इमारतीच्या मालकाविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे भाजपनं मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

ते काल भुवनेश्वर इथं उत्कल विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते विद्यार्थी आणि शिक्षकांनी समाजातल्या वंचित घटकांच्या सशक्तीकरणाप्रति संवेदनशील असायला हवं असंही राष्ट्रपती म्हणाले

ते काल पाटणा इथं बोलत होते महिलांवरील बलात्कार आणि अत्याचारासारख्या घटना या अत्यंत दर्दैवी आणि निंदनीय असल्याचं ते म्हणाले

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलतांना त्यांनी यासंदर्भातले सर्व अधिकार म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आहेत असं सांगून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले लोक स्वगृही परततील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

ते काल सिंधुदूर्गातल्या कणकवली इथं वार्ताहरांशी बोलत होते हे स्थगिती सरकार असून जास्त दिवस टिकणार नाही अशी टीकाही राणे यांनी केली

यानंतर विधानसभा अध्यक्षांनी बंड करणाऱ्या आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यान्सार कारवाई केली त्यामुळं याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली

मागील काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्यामुळं शौरी यांना रुग्णालयात दाखल केलं आहे

घरी परतल्यानंतर त्यांची सोशल मिडियातून चाहत्यांचं आभार मानले आहेत

रविंद्र रसाळ यांचं काल द्पारी निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते मराठी ग्रामीण पत्रकारितेत डॉक्टरेट मिळवणारे रसाळ हे पहिले संपादक होते त्यांनी पदार्थ विज्ञान शास्त्रातून एम

तसंच प्रथम श्रेणीतून पत्रकारितेची पदवी घेतली होती त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी दहा वाजता परभणीतल्या वैकूंठ स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

औरंगाबादमधल्या महाराष्ट गांधी स्मारक निधी संस्थेच्या शाखेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राध्यापक जयदेव डोळे होते बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात असलेली जातींची उतरंड लक्षात घेता तिचे उतरत्या क्रमानं विश्लेषण केले असं कोसंबी म्हणाले

औरंगाबादमध्ये सह्याद्री साहित्य कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीनं कविता महोत्सवाचं आयोजन केलं होतं या महोत्सवात त्या बोलत होत्या कविता हा सगळ्यात सोपा साहित्य प्रकार वाटल्यानं आजही लोक कवितेकडं गंभीरपणे पाहत नाहीत कविता लेखन करताना काव्यमूल्य जपण्याकडं दर्लक्ष होत असून टाळ्यांची वाक्य लिहिण्याकडं अधिक कल दिसून येतो अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली

उपजिल्हाधिकारी डॉ संजय कुंडेटकर यांनी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच वाशीम आणि नागपूर इथं संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी श्री संत जगनाडे महाराज यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं

शहरातल्या एका भंगाराच्या दुकानात तांब्याच्या तारांचे बंडल टाकले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले याबाबत चौकशी केली असता हा चोरीचा माल असल्याचं उघड झालं प्रकरणात दोघांजणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

अनेक शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला

वेस्ट इंडिजनं हे लक्ष्य एकोणीसाव्या षटकातच पूर्ण केलं

या शिबिरात विविध विकारांच्या तज्ञ डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी केली

यात महाराष्ट्रानं काल पहिल्या दिवशी मुलांमध्ये प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्य पदक तर मुलींच्या गटामध्ये एक कांस्य पदक पटकावलं

साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात येणार आहे आयोजन समितीचे पांडुरंग नागापुरे आणि प्रा